केंद्र सरकारनं स्वतः कर्ज काढून परतावा द्यावा की भारतीय रिझर्व्ह बॅकेकडून कर्ज घेण्यात यावं अशी विचारणा केंद्रानं राज्यांकडे केली आहे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हे दोन पर्याय देण्यात आले आहेत हे दोन्ही पर्याय चालू वर्षांसाठीच असणार आहेत या दोन पर्यायांवर सात दिवसात राज्यांना भूमिका मांडायची असून सात दिवसानंतर पुन्हा जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे

केंद्र सरकारच्या उत्पन्नात घट झाल्यानं जीएसटीतून राज्यांना देण्यात येणाऱ्या परताव्यावर याचा परिणाम झाला आहे

मे जून जुलै आणि ऑगस्ट या चार महिन्यांचा राज्यांना केंद्राकडून मिळणारा जीएसटी परतावा अद्याप मिळालेला नाही ही थकबाकी लवकरात लवकर अदा करण्याची मागणी उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे राज्यापेक्षा केंद्र सरकारला स्वस्त व्याजदरानं कर्ज मिळू शकतं त्यामुळे केंद्र सरकारनं स्वतः कर्ज काढून हा परतावा द्यावा अशी भूमिका पवार यांनी घेतली आहे कोविड प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांना केंद्राकडून अधिकाधिक निधीची अपेक्षा असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे

प्रीतील रथयात्रा तसंच पर्य्षण पर्वानिमित्त जैन मंदीरात जाण्यास देण्यात आलेल्या परवानगीच्या धर्तीवर मुस्लीम बांधवांना परवानगी देण्यात यावी अशा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती त्यावर सुनावणी करतांना सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठानं ही परवानगी नाकारली आहे प्री रथयात्रा ही एकाच ठिकाणी आणि निश्चित मार्गावर जाणारी यात्रा होती तर जैन मंदिरात केवळ पूजेची परवानगी देण्यात आल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं संपूर्ण देशात एकाचवेळी मोहरम ताजियाची मिरवणूक काढण्यास परवानगी देता येऊ शकत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे यासंदर्भात राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय संपूर्ण देशात लागू होणारा कुठलाही आदेश देता येत नाही आणि संपूर्ण देशाला लागू असलेल्या आदेशाला फाटा देत धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे त्या अन्षंगानं पोखरियाल बोलत होते

हे पथक डिजिटल माध्यमांवर आलेल्या माहितीची तपासणी करेल असं जावडेकर यांनी सांगितलं भारतीय इंटरनेट आणि मोबाइल संघटनेच्या वतीनं काल घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते द्रदूश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते लोकांची मतं भ्रमित करण्याकडे सामाजिक संपर्क माध्यमांवर असलेला कल सर्वसामान्यांसाठी धोकादायक असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं

सदानंद गौडा यांनी काल नवी दिल्लीत एका बैठकीत सांगितलं गरजेनुसार सरकार युरियाची आयातही करत असल्याचं ते म्हणाले वाढत्या मागणीबरोबरच आयात प्रक्रियाही गतीमान केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं

सोयाबीन सर्व प्रकारच्या डाळी मका तांदूळ गहू तसंच भाज्या आणि फळांची आयात करण्यापूर्वी ते नॉन जीएमओ अर्थात अनुवांशिकरित्या सुधारित नसल्याचं पत्र संबंधित देशानं देणं बंधनकारक करण्यात आलं आहे यामुळे भारतीय उत्पादनांना चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या मालाला अधिक मोबदला मिळेल असं पटेल यांनी सांगितलं आयात करण्यात आलेला माल तसंच बियाणं अनुवांशिकरित्या सुधारित नाहीत हे तपासून घेण्यासाठी केंद्र सरकारला नवी प्रयोगशाळा उभारावी लागणार असल्याचं पाशा पटेल यांनी सांगितलं रत्नागिरी हा राज्यातला पहिला इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट म्हणजेच औद्योगिकदृष्ट्या नवप्रवर्तन जिल्हा म्हणून विकसित करण्यात येणार आहे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं याअंतर्गत जिल्ह्यात प्रद्षणविरहित उद्योग तसंच पर्यटन विकासाला चालना देणारे उद्योग उभारण्याकरता प्रयत्न केले जातील तसंच उच्च तांत्रिक शिक्षण घेतलेल्या एक लाखाहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल या दुष्टिकोनातून नियोजन करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं

आपला अनुभव आकाशवाणीला सांगताना बारडकर म्हणाले माझं फिजिशियन कडून मेडिकल चेकअप झालं आणि ऑल पॅरामीटर चेकअप झाले त्यानंतर एनटीपीसीआर टेस्ट झाली आणि अँटीबॉडी टेस्टसाठी बल्ड स्मॅपल घेण्यात आले दोन्ही निगेटीव्ह आल्यानंतर मी वॅक्सीन घेतली

आणि माझं युवकांना पण आवाहन आहे की वॅक्सीनच्या ट्रायलमध्ये सहभाग करावा जेणेकरुन तुमचं वॅक्सीन ट्रायल सक्सेस झाली तर लवकरात लवकर आपल्या देशासाठी कोरोनाची वॅक्सीन येईल

शहरातल्या वसमत मार्गावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली यासंदर्भात बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी द्र्राणी यांनी खासदार जाधव हे भाजपला पोषक वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे दरम्यान जिंतूर बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक निवडीवरून नाराज झालेल्या खासदार संजय जाधव यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जिंतूर प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन देत ठाकरे यांनी जाधव यांची नाराजी दूर केली

दरम्यान यासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी भाजपाच्या सर्व सदस्यांना पक्षादेश दिला असून तो डावल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे

संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी काल यासंदर्भात केंद्रीय क्रषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर तसंच खतं आणि रसायनं मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं खताचं आवंटन वाढवून द्यावं मुदतबाह्य कीटकनाशकं कंपनीनं परत घ्यावीत रासायनिक खताचा प्रवठा पोहोच मिळावी आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत या अडचणी समजून घेत मार्ग काढण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिलं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

या सुनावणीदरम्यान तेरा कुषी सेवा केंद्रांच्या परवाना धारकांकडून आलेल्या माहितीच्या आधारे या तेरा दुकानांचे परवाने रद्द केले आहेत

नांदेड पंचायत समितीच्या सभापती गोदावरीबाई वाघमारे यांनी ही माहिती दिली

ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्याचा तसंच त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यास आपलं प्राधान्य राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दल सत्तार यांची भेट नाकारल्यानंतर मंत्र्याचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी परवा लाठीमार केला होता

नांदेड जिल्ह्यात भारतीय युवा जनता मोर्चातर्फे ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात आला अर्धापूर इथं युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं हिंगोलीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं गांधी चौकात आंदोलन करण्यात आलं हातात निषेधाचे फलक घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या निदर्शनांमध्ये सहभागी होत या घटनेविरोधात घोषणाबाजी केली परभणी इथं भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीनं या घटनेचा निषेध करत शिक्षणमंत्री उदय सामंत आणि ध्रळ्याचे पालकमंत्री अब्दल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली